शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह नगरविकास सार्वजनिक बांधकाम पर्यावरण पर्यटन वन पाणी प्रवठा आणि स्वच्छता मृद आणि जलसंधारण ही खाती तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म कृषी उच्च आणि तंत्रशिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण परिवहन रोजगार हमी योजना फलोत्पादन या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास जलसंपदा उत्पादन शुल्क सामाजिक न्याय अन्न आणि औषध प्रशासन ही खाती तर जयंत पाटील यांच्याकडे वित्त आणि नियोजन ग्रहनिर्माण सार्वजनिक आरोग्य नागरी प्रवठा ग्राहक संरक्षण कामगार आणि अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आली आहेत कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल ऊर्जा वैद्यकीय शिक्षण शालेय शिक्षण पशू संवर्धन दग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय ही खाती तर नीतीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम महिला आणि बालविकास वस्त्रोद्योग आदिवासी विकास मदत आणि प्नर्वसन आदी खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे कोणत्याही मंत्र्यांना न दिलेली सर्व खाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहेत

मुख्यमंत्र्यांनी काल किल्ले शिवनेरी इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं त्यानंतर ते बोलत होते राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांना अपेक्षित असलेलं रयतेचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगतानाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही मोठी जबाबदारी असून सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

माजी केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काल बीड जिल्ह्यात परळीच्या गोपिनाथ गड इथं घेण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या

आपण पराभवानं खचणार नाही परंतु हा पराभव जर आपल्याच माणसाच्या प्रयत्नानं झाला असेल तर दुःख होतं असं सूचक विधानही मुंडे यांनी यावेळी केलं आपण पक्ष सोडून जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री महादेव जानकर एकनाथ खडसे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना भाजप आता सर्वसामान्यांचा पक्ष आता राहिला नाही अशी खंत व्यक्त केली तर चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीत मतभेद सोडवले जातील असं सांगतानाच कोणीही पक्ष सोडू नये असं आवाहन केलं दरम्यान गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं लातूर इथं भाजप भटके विमुक्त आघाडीच्या कार्यक्रमात महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं लातूर शहरातल्या नाना नानी पार्क इथं मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येईल अशी घोषणा उपमहापौरांनी यावेळी केली

पवार यांच्या एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्त राष्टवादी काँग्रेसनं काल कृतज्ञता दिनाचं आयोजन केलं होतं मुंबईच्या यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानमधे आयोजित सोहळ्यात राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते तसंच राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी पवार यांना शुभेच्छा दिल्या

यातला निधी राज्यात आत्महत्या केलेल्या शेतक यांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल असं पवार यांनी सांगितलं

सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या पीठानं काल आपल्या कार्यालयातच या याचिकांवर विचार केला आणि या याचिका निराधार असल्याचा निर्णय दिला

त्यामुळे या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे

राज्यातल्या सर्व विद्यापिठांचा आढावा घेण्यासाठी काल मुंबईत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते विद्यापीठाअंतर्गत येणारी सर्व महाविद्यालयं कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एकात्मिक अशा या प्रणालीचा वापर सुरु करणारं देशातलं पहिलं राज्य होण्याचा प्रयत्न करावा असं ते म्हणाले प्रत्येक विद्यापिठाची गरज लक्षात घेऊन प्रणालीमध्ये त्या अन्षंगाने सुधारणा कराव्यात असंही राज्यपालांनी यावेळी सांगितलं

औरंगाबाद शहरात संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झाला अचानक आलेल्या या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली धूळे जिल्ह्यातल्या काही भागात काल दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला

महोत्सवाचं उद्घाटन तिबेटचे पुज्य भंन्ते तथा सेरा जे मोनॅस्टीक विश्वविद्यालयाचे सचिव लामा घेशे नगवांग झानपो यांनी केलं जगभरातलं हिंसेचं वातावरण निवळण्यासाठी बुद्धाच्या अहिंसा करुणा याच मार्गाने पुढे जावं लागेल असं ते यावेळी म्हणाले यावेळी प्राचार्य डॉ खेमध्मो यांनी उपस्थितांना पंचशिल दिले

लातूर चाकुर देवणी या पंचायत समितीचं सभापती पद सर्वसाधारण गटातल्या महिलांसाठी अहमदपूर अनुसुचित जाती महिला औसा आणि निलंगा इतर मागासवर्गीय महिला शिरुर अनंतपाळ इतर मागासवर्गीय प्रवर्ग तर उदगीर आणि जळकोट पंचायत समितीचं सभापती पद सर्वसाधारण सदस्यासाठी राखीव झालं आहे

औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात तर परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात आंदोलन करण्यात आलं वीज बिलासह संपूर्ण कर्जम्क्ती बाजाराचे आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अतिवृष्टीम्ळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देणंया आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं प्ढच्या दहा दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास बेमुदत रस्ता रोको आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे